प्रश्नोत्तरांच्या तासाला सुरूवात होताच शिवसेनेच्या सदस्यानी अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायदा लागू करण्याचा सरकारचा निर्णय मागं घ्यावा अशी मागणी करत हौद्यात उतरुन फलक झळकावले आणि घोषणाबाजी केली त्यामुळे कामकाज पंधरा मिनीटं तहकूब करण्यात आलं त्यानंतरही गदारोळ चालूच राहिल्यानं पुन्हा कामकाज दहा मिनीटांसाठी तहकूब करावं लागलं पुन्हा कामकाज सुरू झाले त्यावेळी विजय औटी यांनी मेस्मा कायदा लावणे म्हणजे लोकशाही हक्कांचा खून करण्यासारखे आहे असे सांगत संताप व्यक्त केला विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की जोवर सरकार हा जुलूमी कायदा मागं घेत नाही तोवर सभागृहाचं कामकाज चालू शकणार नाही अजीत पवार यांनी देखील सरकार हुकूमशाही पध्दतीनं काम करत असल्याचा आरोप केला

यावर कुपोषित बालकांना वेळेवर आहार मिळाला नाही तर त्यांचे मृत्यू होतात त्याला कोण जबाबदार आहे असा सवाल करत पंकजा मुंडे यानी विरोधक आणि शिवसेना सदस्याना चर्चा करण्याचं आवाहन केलं त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं विधानपरिषदेत आज मुंबईच्या रखडलेल्या समस्यांवर बोलताना शिवसेनेनं राज्य सरकारला तर भाजपानं मुंबई महानगरपालिकेला जबाबदार धरलं वारंवार मागण्या करूनही शिवसेनेला धुडकवलं जातं शिवसेनेला काहीच द्यायचं नाही असं ठरलं आहे का असा उद्विग्न सवाल करत सत्ताधारी शिवसेनेचे गटनेते अनिल परब यांनी मुंबईच्या रखडलेल्या प्रश्रांसंदर्भात सरकारवर ताशेरे ओढले मुंबईत एसआरएचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत ते मार्गी लावण्यासाठी एसआरए योजनेला मुंबई उपनगर आणि ठाण्यासाठी स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी नेमा त्याचप्रमाणे म्हाडाच्या पुनर्विकास धोरणाची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं करा अशी मागणी परब यांनी केली एसआरए प्रकल्पात घोटाळा करणारे सनदी अधिकारी विश्वास पाटील यांना वाचवण्याचा प्रयत्न एक मंत्री करतायत अशी मुंबईकरांची भावना असल्याचं ते म्हणाले माहीम निसर्ग उद्यानाची जागा एका मोठ्या उद्योगपतीला हवी असल्यामुळेच हे उद्यान धारावी पुनर्विकास योजनेत दाखवण्याचा घाट घातला जातो आहे असा आरोप त्यांनी केला राज्य सरकार मुंबई महापालिकेला निधी द्यायला तयार आहे महानगरपालिकेकडेही निधीची कमतरता नाही मात्र मुंबईच्या समस्या सोडवण्यासाठी खर्च करण्याची मानसिकता नाही अशी टीका भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यसमता न्याय आणि बंधूता या विचारांची चेतना दिली त्या विचारांनुसार मार्गक्रमण करूनच देश प्रगतीपथावर जाईल असं सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटलं आहे

या कार्यक्रमाला रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्याआधी सकाळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी चौदार तळे आणि क्रातीस्तंभावर जाऊन अभिवादन केलं या निमित्त देशभरातले हजारो आंबेडकर अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी महाडला आले होते मेट्रो कारशेड साठी मुंबईतल्या आरे मिल्क कॉलनी क्षे दिलेली जमीन सरकारनं कधीही संरक्षित किवा पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केली नव्हती असा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं केला आहे कारशेड उभारण्याचा प्रस्ताव हा पर्यावरण विषयक कायद्यांचा भंग होत नाही ना हे तपासून मंजूर केला असल्याचं कॉर्पोरेशननं काल मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटलं आहे मेट्रो कारशेड उभारणीला परवानगी दिली तर हा भाग व्यापारी कामासाठी खुला करुन दिल्यासारखं होईल हा आक्षेप निरर्थक असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे

यावर स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून त्या विरोधात कॉर्पोरेशननं आपली बाजू मांडली आहे मेट्रो प्रकल्प हा लोकांच्या भल्यासाठीच उभारला जात आहे असंही कॉर्पोरेशननं म्हटलंय